मागील वर्षी हा विकासदर सहा पूर्णांक आठ दशांश इतका होता तसंच पाच पूर्णांक आठ दशांश टक्के वित्तीय तूट अपेक्षित असून भारत जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याचा अंदाज यात वर्तवला आहे तसंच या आर्थिक वर्षामध्ये तेलाच्या किमतीत घटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

लोकसभा निवडणुकीमुळे यावर्षी जानेवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता त्यानंतर आता उद्या पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आज मुंबईतील माझगाव न्यायालयानं पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी पंधरा हजार रुपयांच्या जातम्चलक्यावर जामीन मंजूर केला आहे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राहल गांधी आणि सीताराम येच्री यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अब्र्न्कसानीच्या खटल्याची सुनावणी आज मुंबईत झाली भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविरुद्ध गेली पाच वर्ष सुरू वैचारिक लढाई आपण आता दहा पट अधिक तीव्रतेनं लढणार आहोत असं गांधी यांनी या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं गांधी यांनी काल काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाचा राजिनामा दिला आहे त्यांनी काँप्रेस अध्यक्षपदावर कायम राहावं अशी मागणी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर घोषणा दिल्या राज्य सरकारनं रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फूटी प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे चिपळून तालुक्यात मंगळवारी रात्री हे धरण फुटल्यामुळं सात गावांना प्राचा फटका बसला असून तेरा जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत

जलसंपदा मंत्र्यांनी या प्रकरणी विशेष पथकामार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती दूर्घटनास्थळाला भेट दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील कामठे इथं पत्रकारांशी बोलताना दिली

आदिवासी आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या समन्वयातून कुपोषण निर्मूलन करावं अशा सूचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काल नाशिक मध्ये दिल्या उईके यांनी काल आदिवासी विकासाची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते आदिवासी आश्रम शाळांमधील मुलांची दरवर्षी आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात यावी तसंच त्याची अद्ययावत माहिती तयार ठेवावी मुलींच्या वसतिग्रहात विशेष सुरक्षा ठेवण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्र्यांनी यावेळी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

बडगे यांनी दिली आहे

साईबाबा संस्थानमधील कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांची मागणी यामुळं पूर्ण झाली आहे नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्याना केली होती